महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे विधानसभा निलंबित ठेवली आहे सध्याच्या स्थितीत अनेक प्रयत्नानस्तिही राज्यात स्थिर सरकार स्थापन करणक्रिठल्याही पक्षाला शक्य झालक्रिसल्याचविज्यपाल भगतसिद्ध कोश्यारी याप्ती केंद्र सरकारकडे पाठवलेल्या अहवालात म्हटल ि्ञाहे आपण सर्व प्रमुख राजकीय पक्षाती सरकार स्थापन करण्यासाठी निमत्त्वा दिलं मात्र त्याती अन्य पक्षातीवर आघाडी करून सत्ता स्थापन करण्यात यश आला ाही असजिज्यातीलांनी आपल्या अहवालात नमूद केलख्राहे

प्रधानमत्ती नरेन्द्र मोदी याच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मत्त्रिमिद्धकाच्या बैठकीत राष्ट्रपतींना पाठवलेल्या अहवालावर विचार विनिमय झाला शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिष्ट्रानं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक पाठिख्वीचं पत्र सादर करण्यासाठी तीन दिवसाधी मुदत राज्यपालाप्ती न दिल्यामुळे शिवसेनेविर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मात्र त्यावर तातडीनस्तिनावणी होऊ शकली नाही राज्यपाल आणि केंद्र सरकारनं घटनात्मक तरतुदींचं पालन केला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला याप्ती केला आहे सरकार स्थापन करण्यासाठी आपला पक्ष काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसबरोबर चर्चा करुन सूत्रं ठरवेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसच्या संपर्कात असल्याच्या भाजपाच्या आरोपावर त्यांनी टीका केली सोमवारी प्रथमच या दोन पक्षांशी पाठिंब्याबाबत संपर्क साधल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रपती राजवटीसाठी शिवसेनेची आडमुठी भूमिका जबाबदार असल्याचा आरोप भाजपानं केला आहे राष्ट्रपती राजवट लागू होणं हा राज्यातल्या जनतेनं दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत भाजपाच्या गाभा समितीच्या बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणं दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया भाजपा विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली आहे ब्रिक्स देशाख्या परिषदेला आजपासून ब्राझीलची राजधानी ब्रासिलीया इथक्विरूवात होत आहे ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण अफ्रिका हे देश या परिषदेत असून या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमक्ती नरेंद्र मोदी हे आज दुपारपर्यंत तिथविहोचणार आहेत या परिषदेव्यतिरिक्त प्रधानमक्ती ब्रिक्स देशाच्या व्यापार महिकाधी तसंच नव्या विकास बँकेबरोबर चर्चा करणार आहेत या परिषदेदरम्यान अनेक मक्तीलयाच्याही बैठका सुरू असून या वर्षीच्या ब्रिक्स परिषदेची सक्तीलयना नाविन्यपूर्ण भविष्य आणि आर्थिक उन्नती ही आहे या वेळच्या परिषदेत विज्ञान तक्जिान आणि सधींधन डिजीटल अर्थकारण आतस्विष्ट्रीय गुन्हेगारीविरोधातला लढा मनी लाँडरिक् आणि विकास बँकेबरोबर सहकार्य या मुद्यांवर परस्पर सहकार्य या बाबत चर्चा होणार असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनक्विळवलआहे प्रधानमद्दीी ब्रिक्स व्यापार परिषदेबरोबर बैठका करणार असून त्यानत्त्त ते स्वागत समारप्तिला आणि ब्राझीलचे राष्ट्रपती जोयर बोलसोनारो यातीी आयोजित केलेल्या भोजन समारमिला उपस्थित राहणार आहेत

ते अबूधाबी इथं गुंतवणूकदारांशी बोलत होते भारतात गुंतवणूक व्हावी यासाठी अबुधाबी इथं हायड्रोकार्बन महासंचालनालयानं एका रोड शोचंही आयोजन केलं होतं परदेशी गुंतवणूक होणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या दहा देशांमधे असून देशांतली ऊर्जा प्राहकांची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकाची आहे असं ते म्हणाले नागाच्या प्रशावर सन्मान्य तोडगा काढण्यासाठी केंद्रसरकार सर्व सद्धीताती चर्चेसाठी बोलावणार आहे तोपर्यंत नागरिक आणि नागरी सर्वा सद्धदनाती शास्त्रा राखावी अस आवाहन मणिपूरचे मुख्यमत्ती एन बिरेनसि याती केल आहे नागाधी अतिम करार करण्याआधी सर्वसद्वितार्धी चर्चा करण्याच आधासन गेल्या रविवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमधी अमित शाह यापी दिल ऊसून लोकापी सरकारवर विश्वास ठेवावा असविरेन सिम्धियाती म्हटलय्ती उत्तर प्रदेशात राज्यस्तरावर तसंच प्रत्येक जिल्ह्यामधे सर्वाधिक वस्तू आणि सेवा कर भरणाऱ्या दहा व्यावसायिकांना गौरवण्यात येणार आहे राज्यात जीएसटी करदात्यांना दहा लाख रुपयांचं विमा कवच तसंच लवकरच त्यांच्यासाठी पेन्शन सुरु करण्याची योजना असल्याचं आमच्या लखनऊ प्रतिनिधीनं कळवलं आहे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी काल घेतलेल्या आढावा बैठकीत वस्तू आणि सेवाकर नोंदणी करण्याबाबत व्यावसायिकांची जनजागृती करणारा कार्यक्रम सुरू करावा अशी सूचना केली आहे

वृक्षारोपण गुरबाणीवर आधारित अरदास आणि वैद्यकीय शिबिरास्तिरखे विशेष कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते गुरु नानक देव याद्विविचार सर्वदूर पोचवण्यासाठी त्याचा आस्त्रिराष्ट्रीय भाषास्त्रिये अनुवाद करण्यात युनेस्को सहकार्य करत आहे

महत्त्वाच्या सत्तिनास्ति होणाऱ्या सायबर हल्ल्यास्के विशिष्ट सुरक्षा धोके आणि सायबर स्पेसच्या सद्यिलनादिनी मुद्दयास्के वेगानक्रियाई करण्यासाठी व्यवस्था करण्याकरता सर्व देशासी विचार केला पाहिजे असतिं म्हणाले ख्राईस्ट चर्चला भारतानहिलेल्या पाठिख्राद्वारे दहशतवाद आणि हिस्क अतिरेकी मजकूर उकरुन टाकण्यासाठी आवाहन केलआहे असति म्हणाले सायबर स्पेस आणि डिजिटल तम्रुक्रान हे आर्थिक सामाजिक राजकीय औद्योगिक आणि वर्तनातल्याही परिवर्तनाचे खरे शक्ती स्रोत आहेत

झारखड्डविधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे अर्जांची छाननी उद्या होईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या शनिवारीपर्यंत आहे

आयसीसी एकदिवसीय मानास्क्रात भारतीय क्रिकेट सद्यावा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रित बुमराह याती अग्रस्थान कायम राखलेखाहे

हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मा यानं काल झालेल्या पात्रता फेरीचे सामने जिंकत मुख्य फेरीत प्रवेश केला

या स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत बी साईप्रणित समीर वर्मा एच एस प्रणोय आणि पारुपल्ली कश्यप यांच्या सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे जागतिक बॅंडमिट्ट परिषदेनज्जारी केलेल्या मानाक्रिात भारताच्या साई प्रणितनं दहावस्थानटकावलसून किदक्षीश्रीकातेराव्या स्थानावर आला आहे ऑगस्ट महिन्यात जागतिक स्पर्धेत कास्वि पदकाची कमाई केल्यानस्तिई प्रणितला दहावस्थित मिळालआहे

सिद्धूआणि सायना नेहवाल आपल्या सहाव्या आणि नवव्या स्थानावर कायम आहेत